समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी काल लोकसभेत मुस्लिम महिला विवाह संरक्षण विधेयकावरच्या चर्चेत तालिका अध्यक्ष रमादेवी यांना उद्देशून केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत आज लोकसभेत शून्य काळात अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या प्रकरणी आझम खान यांना निलंबित करण्याची मागणी केली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात कठोर कारवाईची मागणी केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी सर्व सदनानं एकत्रित उभं राहण्याची गरज व्यक्त करत महिलांच्या सन्मानासंदर्भात कडक धोरणाचा अवलंब करावा असं नमूद केलं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पक्षभेद दूर सारून सर्व महिला खासदारांनी याविरुद्ध खंबीर भूमिका घेण्याचं आवाहन केलं तुणमूलच्या खासदार नुसरत जहां द्रमुकच्या कनमोळी अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांनी सदनातल्या सदस्याकडून अशा प्रकारचं असभ्य वर्तन आणि विधान अपेक्षित नसल्याचं सांगितलं

लोकसभेत कारगिल विजय दिवसाच्या अनुषंगानं शहिदांना श्रद्धांजली अर्पण केल्या नंतर ते लोकसभेत बोलत होते लोकसभा सदस्यांनी कारगिल शहिदांना मैान धारण करत अभिवादन केलं

ते आज राज्यसभेत प्रश्नकाळात एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते

हे सदस्य तामिळनाडू इथून निवडून आले आहेत

या प्रकरणी एका अफगाणी नागरिकासह दोघांना अटक करण्यात आली आहे अफगाणिस्तान वरून इराणमार्गे सागरी मार्गानं मुंबईमधे दाखल झालेला अंमली पदार्थाचा हा साठा बियाणांच्या पिशव्यांमधून आणला जात होता असं पोलिस उपायुक्त मनिषी चंद्रा यांनी म्हटल्याचं पीटीआयचं वृत्त आहे

इराणसोबत यासंदर्भात बोलणी सुरू असुन उर्वरित भारतीयांची लवकरात लवकर सुटका होईल असं परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधरन यांनी म्हटलं आहे

या संकलन केंद्रातून द्ध भेसळीचं साहित्यही जप्त करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळातला या मालिकेचा हा दुसरा भाग आहे

शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली यासंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या समितीला अहवाल देण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं